आयपीएल क्रिक्टीसामन्यांमध्यक्राल रात्री दिल्ली कॅपीटलनं क्ला कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उमध्वारी अर्ज मागधिखाची मुदत काल संपली

जनतेची लुबाडणूक होऊ नये याकरता केंद्रसरकार दक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपा आणि ए आय ए डीएमके यांच्या एकत्रित उमेदवारांसाठी आज मोदी रामनाथपुरम बेंही सभा घेणार आहेत

भाजपा अध्यक्ष अमित शहा आज दुपारी उत्तर प्रदध्वतल्या शहाजहानपुर आणि बदायुन क्वे होणाऱ्या प्रचारसभांना संबोधित करणार आहवी काँग्रस्त्विअध्यक्ष राहूल गांधी दखील आज कर्नाटकात प्रचाररेलीत सहभागी होणार आहवीतर बसपाच्या प्रमुख मायावती बदायून आणि बुलंदशहर यधील प्रचारसभांना संबोधित करणार आहस्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणत्याही गोष्टीवर राजकारण करून काहीही बोलत असतात अशी टीका राष्ट्रवादी कांग्रस्त्री ञिध्यक्ष शरद पवार यांनी कली आहा पेवार यांनी आज कोल्हापूरमध्येक्त्रिकार परिषद घक्ती मोदी यांच्यावर टीका करताना तक्रिणालक्री दिलसी आश्वासनं नं पाळणं आणि प्रत्यक्तिगोष्टीचं खापर तिरांवर फोडणं हा त्यांचा स्वभावधर्मच झालक्ती आहाशिवसत्ति पक्षप्रमुख उद्दव ठाकरव्रिांच्यावरही पवार यांनी टीका कली

चाको यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं समझोत्यासाठी काँप्रेस अजूनही तयार आहे

चकमक अद्याप सुरू असून घटना स्थळावरून मोठया प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे

बैसाखी हा सुगीचा आणि नववर्ष स्वागताचा सण आज दघीच्या उत्तरक्रिच्या भागात विशाद्वतीः पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्या श्रद्वा आणि उत्साहानं साजरा कला जात आहा बुरु गोविंद सिंग यांनी बैसाखीच्या मुहूर्तावरच खालसा पंथाची स्थापना कली होती बैसाखीच्या निमीत्तानं आधी नद्या तलाव किंवा तेर पाणवठ्यांवर स्नान करून नंतर पारंपरिक नृत्य सादर कलि जातं

अधिकृत उत्तर कोरियन वृत्तसंस्था केसीएनएनं ही माहिती दिली आहे

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी